आपल्या भाषणात प्रधानमंत्र्यांनी सरकारने निर्धारित केलेल्या उद्दिष्टांचा आणि त्यादृष्टीनं केलेल्या उपायायोजनांचा आढावा घेतला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजपाचे हंगामी अध्यक्ष जे

नङ्डा कार्यक्रमाला उपस्थित होते

त्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी बाबतपूर विमानतळावर माजी प्रधानमंत्री दिवंगत लालबहादुर शास्त्री यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं वाराणसीतल्या शालेय विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी वृक्षलागवड मोहिमेचाही प्रारंभ केला

भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या नागपूर लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीला काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे या निवडणूकीत बेकायदेशीर मार्गांचा अवलंब झाल्याचा आरोप करत पटोले यांनी निवडणूक आयोग आणि आयोगाच्या अधिका यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर पीठासमोर याचिका दाखल केली आहे

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईडस संस्थेतर्फे दिला जाणारा उत्कृष्ठ गाईड पुरस्कार अहमदनगरमधल्या यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका आणि गाईड कॅप्टन संगीता लांडगे यांना जाहीर झाला आहे मुंबई क्रिं राजभवनात राज्यपालांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केलं जाणार आहे स्काऊट गाईड च्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजपयोगी उपक्रम राबवले आहेत फुले शाह् आंबडेकर यांच्या परिवर्तनवादी विचारांचे अभ्यासक लेखक आणि भाष्यकार सुहास सोनावणे यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अत्यंस्कार करण्यात आले त्यांचं काल रात्री निधन झालं होतं

अनेकांचा वैचारिक मार्गदर्शक आधारस्तभं कोसळला अशी भावना परिवर्तनवादी चळवळीतून व्यक्त होत आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी काल पासून पावसाने जोरदार हजेरी लावली पावसामुळे शहरात पंचवटी भागात एका जुन्या इमारतीचा जिना कोसळून दोन जण जखमी झाले त्यानंतर नाशिक महापालिकेनं सुरक्षिततेसाठी सात कुटुंबांना स्थलांतरित केलं ग्रामीण भागात काही तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने खरिपाच्या लाबलेल्या पेरण्या सुरू झाल्या आहेत जिल्ह्यात साडे सहा लाख हेकटर खरिपाचे क्षेत्र असून त्यापैकी अवघ्या सहा टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत

उपांत्य फेरीत उद्या त्याचा सामना तैवानच्या वॉग झू व्ही याच्याशी होईल सौरभ वर्माचं आव्हान मात्र संपुष्टात आलं चीनच्या सुन फेई जियांगनं सौरभचा पराभव केला

श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजीचा निर्णय घेतला भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत आजच्या सामन्यासाठी भारतानं युजवेंद्र चहल आणि मोहम्म्द शमी यांना वगळून कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांना संधी दिली आहे